कोरोनाच्या जागतिक साथीला सक्षमपणे तोंड देण्यास सरकार कटिबध असल्याची गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

दिल्लीतील सरदार पटेल कोविड केंद्राला आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट

आसाममधल्या पूर परिस्थितीचा मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी घेतला आढावा

गुरूग्राम मध्ये केंद्रीय सशस्त्र दलाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते आज बोलत होते

केवळ सरकार नव्हे तर देशातल्या प्रत्येक नागरिकाचा या लढ्यामध्ये सहभाग असल्याचं ते म्हणाले

कोरोना काळातील जीवन चिंतन या विषयावर समाजमाध्यमावर लिहिलेल्या एका लेखात त्यांनी हे विचार मांडले आहेत आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपण सर्व दृष्टीने सक्षम आहोत का अनिश्विततेच्या काळात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण तयार आहोत का हे प्रत्येकाने तपासून पहावं असं नायडू यांनी म्हटलं आहे अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रत्येकानं अंतर्मनात डोकावून सातत्यानं आपलं मूल्यमापन करत राहाण आवश्यक असतं असं नायडू यांनी या लेखात म्हटलं आहे हर्षवर्धन दिल्लीतील छत्तरपूर इथल्या सरदार पटेल कोविड केंद्राला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज भेट दिली आणि तिथल्या विविध सुविधाची पाहणी केली

देश कोरोना देशात कोरोना बाधितांच्या संख्येत कालही उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली

गंगाखेडकर दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रात ठाणे पुणे औरंगाबाद या शहरांसह इतरही अनेक जिल्ह्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या टाळेबंदीचं काटेकोर पालन करावं असं आवाहन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ

आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की लॉकडाऊन हि वेळोवेळी करण्याची बाब नाही कारण याचे आर्थिक परिणाम खूप जास्त असतात त्यामुळं हा जो लॉकडाऊन आलाय शेवटचा लॉकडाऊन आहे असं समजून जर आपल्याला ठेवायचं असेल तर त्यासाठी प्रत्येक नागरिकाने हे ठरवलं पाहिजे की आपण हा लॉकडाऊन तोडणार नाही

कुटुंबामधील कुठल्याही व्यक्तीला जर ताप किंवा खोकला अशासारखी लक्षणं जर उद्भवली तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपली तपासणी करून घ्यावी

हे रीजर्वायर जर छोटं झालं तर हा कोरोनाचा जो प्रसार आहे त्यावरती आळा येऊ शकेल

फ्रंट लाईन वर्कर फक्त डॉक्टर्स सुरक्षा कर्मचारी आहेत तेवढेच नाही पण जसं लॉकडाऊन नंतर जी काही वाढ दिसायला लागली त्यामुळे प्रत्येकानी स्वतःला फ्रंट लाईन वर्कर समजावं कोरोनाची रोखधाम हे फक्त शासनाचं काम नाही यामध्ये प्रत्येक नागरिकाचं सहकार्य हे सुद्धा अपेक्षित आहे त्यांनी पण पुढाकार घ्यावा आणि हा लॉकडाऊन यशस्वी करावा

गेल्या आठवड्यात राजभवनातील दोन कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिथल्या अन्य शंभर जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व विलगीकरणात नाही राज्यपालांनी स्पष्ट केलं आहे कोरोना अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांचे जुहू भागातील चारही बंगले आज मुंबई महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत बच्चन यांच्या निवासस्थानी पालिकेकडून निर्जतुकीकरण करून बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली

कोरोंनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात आज एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात आला औषध दुकाने आणि वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले इंदोर जबलपूर ग्वाल्हेर आदि मोठ्या शहरात आज सर्व बाजारपेठा बंद होत्या उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जुलै महिन्यातील सर्व शनिवार रविवारी लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्याचे अतिरिक्त मुख्य गृह सचिव अविनाश अवस्थि यांनी पीटीआय या वृत्त संस्थेशी बोलताना ही महिती दिली आठवड्याच्या शेवटी दोन दिवस शहरी आणि ग्रामीण आशा दोन्ही भागात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचं ते म्हणाले

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिल्लीत आत्मनिर्भर भारतासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा मोठा लाभ देशांतर्गत उत्पादकांना होणार आहे

रेल्वे भारतीय रेल्वेने प्रथमच सीमेपलीकडे मालवाहतूक केली आहे बांगलादेशमधल्या बेनापोल इथं आंध्र प्रदेश मधल्या गुंटूर इथून मिरची घेऊन ही विशेष रेल्वे पाठवण्यात आली आहे ध्वनी आंध्र प्रदेशमधील गुंटूर आणि आसपासच्या परिसरातील लाल मिरचीची चव आणि तिचा उत्तम दर्जा जगप्रसिद्ध आहे यापूर्वी इथले शेतकरी आणि व्यापारी ही मिरची रस्त्याच्या मार्गे बांगलादेशात पाठवत होते यासाठी त्यांना प्रतिटन सात हजार रुपये इतका खर्च यायचा रेल्वेच्या मालगाडीमुळे तो खर्च कमी झाला आता प्रतिटनाला चार हजार सहाशे रुपये खर्च येत आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव पुणे राजस्थान राजस्थानात राज्यसभा निवडणुकीपूर्वी आमदारांना पैशाचं आमिष दाखवून फोडण्यासंदर्भात पुढे आलेल्या दूरध्वनीच्या ध्वनिफितीवरून राजस्थान पोलिसांनी आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना नोटिस जारी केली आहे या पार्श्वभूमीवर राजस्थानांत राजकीय घडामोडींना वेग आला आहे आपलं सरकार स्थिर असून ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी व्यक्त केला आहे राजस्थान सरकार अस्थिर करायचा भाजप प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे तर गेहलोत सरकारंमध्ये फुट पडली असून सचिन पायलट यांच्या बरोबरच्या मतभेदांमुळे कॉंग्रेस दोन गटात विभागली गेली आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनीया यांनी म्हंटल आहे दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उद्या सकाळी कॉंग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे मध्य प्रदेश आमदार मध्यप्रदेशातील कॉंग्रैसचे छत्तरपूर जिल्ह्यातले आमदार प्रद्युम्न सिंग लोधी यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भोपाळ इथल्या भाजपच्या मुख्यालयात मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपत प्रवेश केला

त्यांना काल दहशतवाद विरोधी पथकानं ठाण्यातून अटक केली होती खबरदारी म्हणून त्यांची कोरोना तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना कोठडीत पाठवण्यात आलं दरम्यान विकास दुबे आणि त्याच्या टोळीशी संबंधित प्रकरणांचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे

दरम्यान काल ठाण्यात अटक करण्यात आलेल्या दुबेच्या दोन साथीदारांना आज उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहे जम्म काश्मीर जम्मू काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर भागात आज सुरक्षा दल आणि अतिरेक्यामध्ये झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले सोपोर भागातील रेबन गावात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यामुळे सुरक्षा दलांनी या गावाला घेराव घालून शोध मोहीम हाती घेतली असता ही चकमक झाली पोलिसांनी घटनास्थळाहून त्यांच्याकडे असलेला मोठा शस्त्र साठा आणि दारुगोळा जप्त केला आहे रिजिज् देशात अनलॉकचा दुसरा टप्पा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्रातील विविध घडामोडीना पुनः वेग देण्यासाठी येत्या मंगळवार पासून दोन दिवस केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या क्रीडा मंत्र्यांची ऑनलाइन बैठक घेणार आहेत यामध्ये जिल्हा आणि विबाग स्तरावर युवा खेळाडूंच्या ईविध्य क्रीडा प्रशिक्षणाला पुन्हा सुरवात करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येईल

पुराचं पाणी अनेक राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यात घुसल आहे राज्य आणि राष्ट्रीय राखीव आपत्ती निवारण दलाच्या पथकांकडून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे